त्यामुळे कुठल्याही रूग्णालयानं त्याहून जादा दर आकारू नये असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच औषधांचाही काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज दिला माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवा असे निर्देशही त्यांनी दिले विधानभवन सभागृहात आज पवार यांनी प्णे पिंपरी चिंचवडसह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांनाच रेमडेसिव्हिर द्या विनाकारण नातेवाइकांकडून इंजेक्शन मागवून तुटवडा निर्माण करू नका अशा शब्दांत शहरातील सर्व रुग्णालयांना अन्न आणि औषध प्रशासनानं समज दिली आहे कोरोनावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर एफ डी ए नं हा आदेश दिला आहे ह्या इंजेक्शनच्या वापराबाबत रुग्णालयांना करण्यात आलेल्या सूचनांचं पालन न केल्यास रुग्णालय व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा एफ डी ए चे सहआयुक्त एस

पाटील यांनी दिला आहे

काही रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीचे पैसे मागत आहेत ही बाब गंभीर आहे असे पाटील यांनी म्हटलं आहे

पीएमपीएमएलच्या बसमध्ये तर ही भांडणं नित्याचीच झाली आहेत योग्य शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमांकडेही अनेक जण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून प्रामुख्यानं मोठ्या चौकातील सिग्नलवर मास्क न घालता मुद्दाम एखाद्याच्या शेजारी येऊन उभे राहण्याचे प्रकार आणि त्यातून वादावादी होण्याच्या घटनाही दररोज अनुभवायला मिळत आहेत तोंडावरचा मास्क बाज्रला करून थ्रंकणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे प्णे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपम्ख्यमंत्री तसंच जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशम्ख उपस्थित होते

नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा असे निर्देश उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले नागरिकांच्या सोयीसाठी चांदणी चौकातील उड्डाणप्लाचे काम लवकरात लवकर प्रर्ण होणे आवश्यक आहे यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी पुरविला जाईल तथापि दोन्ही महानगरपालिका आणि महसूल विभागाने भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत आदी सूचनाही त्यांनी दिल्या गोव्यातील पणजी आणि गुजरातमधील सूरत पाठोपाठ आता पुणे विभागातून कर्नाटक आणि मध्य प्रदेशसाठीही फेऱ्या आजपासून सुरू झाल्या आहेत शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आणि स्वारगेट स्थानकांवरुन या गाड्या धावतील प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नसून आरक्षणाची देखील सोय आहे अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागातर्फे देण्यात आली आहे पुणे महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती वडगाव लष्कर एसएनडीटी येथील जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत त्यामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे नारदीय कीर्तन क्षेत्रांतील ज्येष्ठ कीर्तनकार नारायण ब्वा काणे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने चिंचवड इथं निधन झाले

उद्याही साधारण ढगाळ हवामान राहून पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित आहेत तर हा होता आजचा पुणे वृत्तांत